नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात कोरोना बाधीतांचा आकडा वाढतच आहे

शंभरी पार करणारा राज्यातला हा पहिला ताल्का आहे

हा व्यक्ती मृंबईला कामाला होता त्याच्या जवळच्या व्यक्तींचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आहे होते मात्र या तिघांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितलं

यांना कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणं नाहीत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे

आमोद गडीकर यांनी दिली आहे

वेसावे कोळी जमात संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला राज्यात कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यूदर कमी होत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे कोरोना विषाणू संसर्गाचे राज्यात आता फक्त मुंबई महानगर क्षेत्र पुणे नागपूर नाशिक मालेगाव असे पाच हॉटस्पॉट असल्याची माहिती त्यांनी दिली

एकीकृत ई ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाईल एपचा प्रारंभही ते यावेळी करतील स्वामित्व योजनेलाही प्रधानमंत्र्याच्या हस्ते यावेळी स्रुवात होणार आहे प्रधानमंत्री येत्या सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही व्हीडीओ कॉन्फरन्सदवारे चर्चा करणार आहेत प्रधानमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर ही तिसरी बैठक असेल लॉकडाऊन लावण्यापूर्वी तसंच वाढवण्यापूर्वी त्यांनी म्ख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती पालघर इथं झालेल्या तिहेरी हत्यांकांड प्रकरणाची चौकशी सी आय डी अर्थात गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सुरू असुन या पथकानं आज घटनास्थळाची पाहणी केली या घटनेतील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला जात आहे दरम्यान गडचिंचले गावच्या सरपंच चित्रा चौधरी यांनी पोलीस संरक्षणांची मागणी केली आहे पालघर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मॉब लिंचिंग विरोधातला दोन वर्षे प्रलंबित ठेवलेला कायदा तात्काळ करावा अशी मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे साधूंचे मारेकरी म्हणून आरोप असलेल्या आपल्या पदाधिकाऱ्यांवर भाजपानं कारवाई करावी अशी मागणीही प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केली आहे

म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थलांतरित मज्रांसाठी विशेष रेल्वेची मागणी केली होती त्यावर गडकरी यांनी आपलं मत व्यक्त केलं या मजुरांना त्यांच्या गावी नोकऱ्या नाहीत ते नोकऱ्यांसाठी मुंबई आणि प्ण्यात येतात त्यामुळे त्यांना इथेच राह द्यावं असही ते म्हणाले उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनीही रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहन विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली आहे

सध्या आहे त्याच दराने महागाई भता मिळत राहील

मात्र मधल्या काळातली थकबाकी दिली जाणार नाही

केंद्रीय मंत्रिमंडळानं कालच याबाबतच्या मसूद्याला मान्यता दिली देशात अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रतिबंध करणाऱ्या आरोग्य सेवकांवर हल्ले झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर कायद्यात ही सुधारणा करण्यात आली आहे त्यानुसार डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांवर ते कर्तव्य बजावत असताना हल्ला करणं हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे दोषी आढळलेल्यांना कठोर शिक्षेची तरतूदही सुधारणेत आहे

त्या आज काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत व्हीडीओ कॉन्फरन्समधे त्या बोलत होत्या कोरोना विषाणू संसर्गाचं निदान करण्यासाठी होणाऱ्या चाचण्यांचं प्रमाण कमी असल्याची टीका गांधी यांनी केली

मात्र अजूनही या चाचणी साहित्य संचाचा त्टवडा भासत असून प्राप्त होणाऱ्या चाचणी संचांची ग्णवताही सुमार दर्जाची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्यासह पक्षाचे अनेक नेते या बैठकीत सहभागी झाले होते

मालेगाव इथं संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी बाहेर पडता येत नसल्यानं आज सकाळी मालेगाव इथं जमावानं आज सकाळी मोतीबाग नाका इथं पोलीस चौकीत खूर्च्या तसेच इतर साहित्याची मोडतोड केली त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला त्यानंतर जमाव पांगला संचारबंदीच्या दिशानिर्देशांचे भंग करून शिवभोजन केंद्राचं उदघाटन केलं म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे बीड तालुक्यातल्या जुजगव्हाण येथे ठाणे जिल्ह्यातून आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांला कोरोना विषाणूची बाधा झाली असल्या बाबतचे च्कीचे वृत दिल्याप्रकरणी बातम्यांचे ऑनलाइन पोर्टल चालविणाऱ्या पत्रकाराला अटक करण्यात आली आहे वाशिम जिल्ह्याच्या कारंजा इथल्या नीता लांडे ही महिला शिवणकाम करून आपल्या कृटुंबाचा उदरनिर्वाह चालवते

मात्र काम बंद असल्यानं पैसाही नव्हता

जालना जिल्ह्यातल्या परतूर इथं आज सकाळी झालेल्या एका अपघातात एकाचा मृत्यू झाला मोहोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणारा हा कर्मचारी दुचाकीवरून कामाला जात असताना परतूर इथल्या सरकारी रुग्णालया समोरच्या प्लावर एका ट्रॅक्टर चालकाचं नियंत्रण सुटलं